संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आणि आपल्याला राज्यपालांनी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितल्याचं पत्रकारांसमोर जाहीर केलं मुख्यमंत्री म्हणाले की राज्यपाल सांगतील तोपर्यंत मी पदावर राहीन मात्र अशा अवस्थेत धोरणात्मक निर्णय घ्यायला मर्यादा पडतात असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आपल्यात मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत कोणतंही बोलणं झालं नाही भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात तसं बोलणं झालं असेल तर त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत असं ते म्हणाले शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं विधान केलं याचं आश्वर्य वाटलं असं ते म्हणाले आम्ही मात्रं महायुतीचच सरकार बनेल असं सांगितलं होतं याची त्यांनी आठवण करुन दिली ज्यांच्या विरोधात मतं मागितली त्यांच्याशी शिवसेनेनं चर्चा केली मात्र आमच्याशी केली नाही असंही ते म्हणाले

भाजपातर्फे महायुतीची दारं शिवसेनेसाठी अजूनही बंद झालेली नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं युती करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्वतःच सांगितलं होतं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं शिवसेना भाजपा ही देशातील सर्वात जुनी राजकीय युती आहे ती हिंदुत्वाच्या समान विचारसरणीमुळे तयार झाली आहे ही बाब गडकरी यांनी स्पष्ट केली यानंतर संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं आता मला खोटारडा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे असं उद्घव म्हणाले मुख्यमंत्री फडनवीस यांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे केलेली अचाट कामं आमच्याशिवाय झाली असती का असा प्रश्नही त्यांनी विचारला गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत आहे असंही त्यांनी सांगितलं कर्तारपूर कॉरिडॉरच्या पंजाबमधे गुरुदासपूर शिल्या डेरा बाबा नानक शिं असलेल्या एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार आहेत त्याआधी ते सुल्तानपूर लोधी शिल्या बेर साहिब गुरुद्वारात प्रार्थना करतील त्यानंतर ते डेराबाबा नानक श्विल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील या तपासणी चौकीच्या उद्घाटनामुळे भारतातल्या यात्रेकरुंना पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट द्यायचा मार्ग मोकळा होईल पंजाबमधे सुल्तानपूर लोधी शिंख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्यावरील एका प्रदर्शनाचं उद्धाटन आज केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि अन्नप्रक्रिया मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी केला या प्रदर्शनात गुरुनानक देवजी यांचं आयुष्य आणि शिकवण यावर आधारित साहित्याचा समावेश आहे हे प्रदर्शन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या संपर्क आणि प्रसार विभागानं आयोजित केलं आहे

ते आज नवी दिल्लीत अनधिकृत वसाहतींच्या सदनिका धारक कल्याणकारी संघटनेच्या सदस्यांशी बोलत होते केंद्रसरकारनं प्रधानमंत्री उदय योजनेअंतर्गत अनधिकृत वसाहतींमधे राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क दिला आहे असं त्यांनी सांगितलं या वसाहतींमधून गेली अनेक वर्ष राहणाऱ्या लोकांवरची अनिश्विततेची टांगती तलवार आम्ही दूर केली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालय देणार असलेल्या संभाव्य निकालाचा भारतीय समाजातला प्रत्येक घटक आदरपूर्वक स्वीकार करेल आणि याबाबत लोकांचा प्रतिसाद खरोखर सकारात्मक आहे असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं

कुणीही हा निकाल आपल्या बाजूनं लागला म्हणून तो साजरा करु नये किंवा विरुद्ध गेला म्हणून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं ते म्हणाले

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा गटाची संरक्षण सुविधा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सुरक्षा सुविधांचा विस्तृत आढावा घेतल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला अशी माहिती आज नवी दिल्लीत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं दिली यापुढे या तिघांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल गांधी कुटुंब देशात कुठेही प्रवास करत असेल तेव्हा ती सुरक्षा कायम असेल तसंच त्यांच्या निवास स्थानी सुरक्षा रक्षक तम्पित असतील असं या अधिकाऱ्यांनं सांगितलं केंद्रीय पेट्रोलियम आणि नस्तिंक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती श्रिल्या सचिवालयात मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली आपल्या विजयवाडा दौऱ्यात त्यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांचीही भेट घेतली अयोध्या प्रकरणाच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी आणि पोलीस महासंचालक ओ पी सिंग यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बक्क घेतली रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात निर्णय देण्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि सामाजिक सद्भाव कायम रहावा यासाठी उपाययोजना करत आहेत

बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या बुलबुल वादळामुळे होणाऱ्या संभाव्य जीवित आणि पायाभूत सुविधांची हानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याची सूचना केंद्र सरकारनं ओदिशा आणि पश्चिम बंगाल सरकारला केली आहे बंगालच्या उपसागरात उद्भवणाऱ्या बुलबुल वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीची आज बर्क्क झाली मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बर्क्कीत या वादळाला सामोरं जाण्याबाबत करायच्या तयारीचा एकंदर आढावा घेण्यात आला येत्या रविवारपर्यंत पश्चिम बंगाल किनारपट्टीवरुन वादळ पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

मच्छिमारांना समुद्रात जायला मनाई करण्यात आली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची चौदा पथकंही किनारपट्टीच्या भागात तस्तित करण्यात आली आहेत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर बुलबुल चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारनं खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत

दोन्ही स्पर्धा कुठल्या शहरात होतील याचा निर्णय यजमान देश घेऊन ती ठिकाणं नंतर जाहीर करतील

उपांत्य फेरीत त्यांची गाठ उद्या डीनेशियाच्या मार्कस गिडेऑन आणि केव्हीन साकामुल्जो या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोडीशी पडणार आहे गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत याच जोडीकडून पराभूत होऊन सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं

यासाठी मर्साद या ज्ञाणी बनावटीच्या जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा उपयोग करण्यात आला मात्र हे मानवरहित ड्रोन लष्करी होतं की नागरी याचा खुलासा जिणनं केलेला नाही